सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाची सुरूवात

आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे हॅलो महापौर या मोबाईल एपचं लोकार्पण

पदोळ्वतीतील आरक्षणाच्या मुद्यावर सामाजिक व्याय आणि सशक्तीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या विधानाचा निषेध करत लोकसभेतील काँग्रेस आणि द्रमुक पक्षाच्या खासदारांनी आज द्रपारच्या जेवणानंतर सभात्याग केला

तत्कालीन काँग्रेस सरकारनं हे प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही केंद्र सरकार अवुसूचित जाती आणि जमातीच्या कल्याणासाठी कटीबद्ध असून सरकार योग्य स्तरावर या प्रकरणाची दखल घेईल असं विधान गेहलोत यांनी केलं होतं यावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी चर्चा घेण्याची मागणी केली परंतु सभापती ओम बिर्ला यांनी मंत्र्यांच्या विधानानंतर कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी गेहलोत यांचा निषेध करत सभात्याग केला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बत्तीस राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशात नऊ हजार चारशे जणांना तपासणी तसंच देखरेखीखाली ठेवलं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे आतापर्यंत एकवीस विमानतळांवर एक हजार आठशे अठरा विमानं तसंच एक लाख सत्त्याण्णव हजारांहन अधिक प्रवाशांची या विषाणू संसर्गासंबंधी तपासणी झाली आहे सर्व राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे

परंतु योग्यरीत्या शिजवलेल्या मास आणि चिकन याच्या सेवनामूळे क्ठल्याही प्रकारच्या विषाणूची लागण होत नसल्याचं महाराष्ट्र पश् मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे क्लग्रू डॉ पात्रकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं विदर्भातील शुष्क आणि उष्ण तापमानात अशा विषाणूंचा टिकाव लागत नाही आणि अशा विषाणूंची लागण होण्याची शक्यता कमीच आहे असं त्यांनी सांगितलं समाज माध्यमात करोना विषाणूविषयी पसरत असलेल्या अप्रचारामूळे कुक्कुटपालन व्यवसायाचं नुकसान होत असल्याचं यावेळी उपस्थित विदर्भ पोल्टी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजा द्धबढे यांनी निदर्शनास आणून दिले हिंगणघाट इथं गेल्या तीन फेब्रवारी रोजी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेचा आज नागपूरच्या एका रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तिच्यावर आज हजारोंच्या उपस्थितीत दारोडा या तिच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले या पार्श्वभूमीवर दारोडा इथं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

साऊंड बाईट संतप्त जमावांनी चंद्रपूर नागपूर महामार्गावर वययर जाळून संताप व्यक्त केला तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती त्यानंतर तिचा मृतदेह दारोडा गावाच्या वेशीवर पोहचताच नागरिकांनी दगडफेक करून एम्बुलन्सच्या काच्या फोडल्या यावेळी नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मी आनंद इंगोले वर्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पीडितेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून मुख्यमंत्री उद्धव वकरे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून गुव्ह्याचा तपास जलदगतीनं चालविण्याचे विर्देश दिले आहेत या प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची वियुक्ती करण्यात आली असून आरोपीला कठोऱ शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणांना प्रयत्न करावेत असे निर्देश दिले असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं पीडित मुलीच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्युबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे देशभरात आज राष्ट्रीय जंतनाशक अर्थात क़मी प्रतिबंध दिन पाळला जात आहे लहान तसंच पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पोटात जंत निर्माण झाल्यानं निर्माण होणाऱ्या पोषण विषयक समस्येचं उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी हा दिवस पाळला जातो या निमित्तानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक ते एकोणीस या वयोगटातल्या मुलांना अल्बेंडाझोल या औषधाचा डोस पाजला जात आहे मार्टीना फिल्म्स जगुआर एंटरटेनमेंट आणि इतर दोन सहनिर्मात्यांनी भारतातील पाच वेगवेगळया चित्रपट प्रकल्पांमध्ये शंभर कोटी डॉलर्सची गृंतवणुक केल्याबद्दल माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे

जे अब्दुल कलाम यांच्या आय्ष्यावर आधारित चरित्रपटाचा फर्स्ट लुक नवी दिल्लीत माध्यमांसाठी जारी केल्यानंतर ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ़यावरील चित्रपटांचा यात समावेश आहे हा चित्रपट हॉलीव्ड आणि टॉलीव्डचा संय्क्त उपक्रम असून या वर्षाअखेरीला तो प्रदर्शित केला जाणार आहे

दक्षिण कोरियाच्या पॅरासाइट या चित्रपटानं सर्वोकृष्ट चित्रपटासह एकृण चार प्रस्कार पटकावले आहेत जोकर सिनेमातल्या ज्आस्विन याला सर्वोकृष्ट अभिनेता तर जूडी या चित्रपटासाठी रिनी ज्वेलगर हिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा प्रस्कार मिळाला टॉय स्टोरी फोर या चित्रपटाला सर्वोकृष्ट अअनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला सर्वोकृष्ट दिग्दर्शकाचा प्रस्कार बग जून ह यानं पॅरासाइट या चित्रपटासाठी पटकावला पॅरासाइट या चित्रपटानं सर्वोकृष्ट सिनेमा आणि सर्वोकृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट अशा दोन्ही श्रेणींमध्ये प्रस्कार मिळवले

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे

ते म्हणाले की

ही डिजिटल बस कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे या बसमध्ये डिजिटल एक्स रे डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी फ्फ्फ्साची तपासणी आणि रक्ताच्या विविध तपासण्या करणाच्या अदययावत उपकरणांची सोय उपलब्ध आहे स्वतंत्र विदर्भाची मागणी करत आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी इथल्या स्त्रिस्तानंद चौक इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व यूवा विदर्भ आघाडीचे सुदाम राठोड जेष्ठ विदर्भवादी नेते सुधीर सेलोकर यांनी केले यामध्ये शेकडो विदर्भवादी आंदोलनकर्ते सहभागी होते हे चक्काजाम आंदोलन नियंत्रित करण्यासाठी आंदोलनकर्त्यांना अटक करून स्टका करण्यात आली

या शेतकऱ्यांना बँकींग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचं अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं नागप्र महानगरपालिकेने राबविलेल्या अनेक लोकाभिम्ख उपक्रमा अंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या तक्रारी मांडण्यासाठी हॅलो महापौर या एन्ड्डाईड मोबाईल एपच लोकार्पण महापौर संदीप जोशी यांनी आज केल या अॅपच्या माध्यमातून थेट महापौरांच्या व्हाट्सअप क्रमांकाशी संपर्क साधता येणार असून नागरिकांना आपल्या तक्रारी फोटो आणि माहितीच्यादवारे मांडता येणार आहेत तक्रार नोंदवण्यासाठी ई मेल आणि मोबाईल क्रमांक नागरिकांना देणे आवश्यक आहे या एपसाठी मनपा मुख्यालयात विशेष यंत्रणा राहणार आहे तक्रारी मांडल्या नंतर आपल्या तक्रारी वर झालेल्या कार्यवाहीची माहिती सुद्धा ऑनलाईन घरबसल्या पाहता येणार आहे या एपमध्ये मनपाच्या विविध योजनांची माहिती मनपाच्या दैनंदिन बातम्या स्वच्छ नागपूर आयकॉनवरून कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीशी संपर्क साधता येईल तसेच गुगल मॅप वरून आपल्याजवळ स्वच्छतागृह सुद्धा शोधता येईल अशी माहिती संदीप जोशी यांनी यावेळी दिली